मृतांमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचा समावेश आहे बस औरंगाबादहून शहाद्याकडे जात असताना काल रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज दुर्घटनास्थळी भेट दिली

बिगर बैंकिंग वित्तपुरवठा संस्थांच्या मालमत्तांची तपासणी करण्याचा सध्या विचार नसल्याचं रिझर्ब बैंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं आहे ते आज मुंबईत फिक्कीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बँकिंग परिषदेच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते

त्यामुळे बैंकिंग व्यवस्थेमधल्या खेळत्या भांडवलाचा ओघ कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे विधानपरिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे

याठिकाणी भाजपा सेना युतीच्या वतीनं अंबादास दानवे तर का काँप्रेस राष्ट्रवादीकडून बाबुराव कुलकर्णी या दोघांमध्ये लढत होत आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नोटीस बजावली आहे या प्रकरणी येत्या गुरुवारी ठाकरे यांना ईडी समोर हजर व्हायला सांगितलं आहे ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार उन्मेश जोशी यांनाही ईडीनं नोटीस बजावली असून जोशी आज ईडीसमोर हजर झाले जोशी आणि ठाकरे यांनी भागीदारीत सुरू केलेल्या या व्यवसायातून ठाकरे बाहेर पडलेले आहेत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ टिकला पाहिजे यांची काळजी राज्यकर्त्यांनी केली पाहिजे असं मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे

प्रसारमाध्यमातले संपादक पत्रकार छायाचित्रकारांपासून वितरकांपर्यंत प्रत्येक घटक महत्वाचा असल्याचं ते म्हणाले स्वित्झर्लंडमध्ये बसेल इथं सुरू असलेल्या जागतिक बड्डमिंटन महासंघाच्या जागतिक बड्डमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणितनं पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे

परभणी इथं झालेल्या आंतर जिल्हा बैंटमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद मुंबई उपनगरच्या कौशल धर्मामेर यानं तर महिला एकेरीचं विजेतेपद पुण्याच्या पुर्वा भावे हिनं पटकावलं काल या स्पर्धेचा बक्षिस वितरणासह समारोप झाला पुरुष दुहेरी प्रकारात ठाण्याच्या संघानं तर महिलांच्या दुहेरी प्रकारात पुण्याच्या संघानं विजेतेपद पटकावलं अकोला बुलडाणा आणि सातारा जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे पुणे शहरातही आज पाऊस पडला नाही नांदेड शहरात मात्र मध्य रात्री एक ते दोन तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला